आसाम जम्मू काश्मीर आणि केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात नवीन संसद भवन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं संसदेच्या नव्या इमारतीचं भ्रमिप्जन होणार आहे सध्याच्या संसद भवनाच्या शेजारीच ही नवी अत्याध्निक इमारत उभारण्यात येणार आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच संसद भवन उभारणीचं हे काम होत असून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकारण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे

अत्याधूनिक रचना तंत्रज्ञान सुविधांनी युक्त आणि ऊर्जा कार्यक्षम असलेल्या त्रिकोणी आकारातील या नवीन संसद भवनातली सुरक्षा व्यवस्था देखील अत्याधुनिक असेल सध्याच्या लोकसभेच्या सभागृहाच्या तीनपट आकाराचं लोकसभा सभागृह यात असेल राज्यसभेचा आकारही आणखी मोठा असणार आहे भारताची संस्कृती शिल्प कला आणि वास्तुकलेतल्या विविधतेचा अनोखा संगम या नवीन इमारतीच्या रचनेत दिसणार आहे सामान्य नागरिकांनाही पाहता येऊ शकेल असं एक केंद्रीय दालनही यामध्ये असेल ही इमारत पर्यावरणप्रक हरित इमारत असेल तसंच याद्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन आर्थिक पुनरुथ्थानही होणार आहे उच्च गुणवत्ता असलेली ध्वनी आणि दृकश्राव्य यंत्रणा आरामदायी आसन व्यवस्था आणि आपत्कालीन समयी बाहेर पडता येऊ शकेल अशी प्रभावी व्यवस्थाही या नव्य संसद भवनात असणार आहे

देशभरात वाय फाय पोहोचवण्याच्या दृष्टीनं ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल तसंच यामुळे व्यापार अधिकाधिक सुकर होईल असं मोदी यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे छोट्या द्कानदारांना सहज वाय फाय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेमुळे उत्पन्न वृद्धीलाही चालना मिळेल आणि यूवकांना अमर्याद इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकेल एका अर्थांन डिजिटल इंडिया मोहिमेला आणखी बळकटी देणारा हा निर्णय असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे केंद्रीय मंत्री मंडळानं काल मंजुरी दिलेल्या या योजनेनुसार कोणतंही परवाना शुल्क न आकारता सार्वजनिक डाटा कार्यालयांद्वारे सार्वजनिक वाय फाय सेवा पुरवण्यात येणार आहे माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काल याबाबत माहिती देताना सांगितलं की या योजनेमुळे देशात व्यापक वाय फाय क्रांती सुरू होणार आहे कोच्ची आणि लक्षद्वीप बेटादरम्यान समुद्रा खालून आप्टिकल फाइबर केबल कनेक्टिविटी उपलब्ध करून देण्याच्या योजनेलाही काल मंत्री मंडळानं मंजुरी दिली अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या दोन जिल्ह्यांमध्ये मोबाइल कव्हरेज देण्यसाठी सार्वजनिक सेवा दायित्व निधी योजनेलाही काल मंजुरी देण्यात आली

पीएम भारती पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आंतरराष्ट्रीय भारती महोत्सावाला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत यंदा हा महोत्सव आभासी माध्यमातून होणार आहे

देशातले तसंच परदेशाले कवी आणि कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत तोमर हमीभाव शेतकऱ्यांना यापुढेही किमान हमी भाव दिला जाईल आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बाजार बंद होणार नाहीत या केंद्राच्या भूमिकेचा कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी पुनरुच्चार केला आहे काल त्यांनी नव्या कृषी कायद्यासंदर्भात केलेल्या ट्विट्समध्ये शेतकऱ्यांची जमीन कोणीही कुठल्याही कारणानं हिरावून घेऊ शकत नाही तसंच खरेदीदार शेतजमिनीमध्ये कोणतेही बदल करू शकत नाही असंही स्पष्ट केलं आहे शेतकऱ्यांना ठरलेली पूर्ण रक्कम दिल्याशिवाय कुठलाही कंत्राटदार करार रद्द करू शकत नाही असंही तोमर यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे

त्यामुळे कॅनडात पुढच्या आठवड्यापासून कोविड लशीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे हेल्थ कॅनडा या कॅनडाच्या आरोग्य नियामक विभागानं फायझरच्या लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेच्या समग्र माहितीचा स्वतंत्रपणे आढावा घेतला असल्याचं म्हटलं आहे

पत्र सूचना कार्यालयानं आज या बाबत खुलासा केला आहे

आयुषएम्स आयुष मंत्रालय आणि भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं एम्समध्ये एकात्मिक औषध विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यादिशेनं काम सुरू केलं आहे आयुष खात्याचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि दिल्लीच्या एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांच्या संयुक्त आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला एम्समधील या एकात्मिक औषध आणि संशोधन केंद्रातर्फे कोविड मधून बरे झालेल्या रुग्णांवर आयुर्वेद आणि योग पद्धतीद्वारे एकात्मिक उपचार करण्याबाबतचा अभ्यास करण्यासाठी नियमावली विकसित करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला

जम्मू काश्मीर जम्मू आणि काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषद निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे

केरळ निवडणूक केरळमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होत आहे कोट्टायम त्रिचूर एर्नाकुलम पलक्कड आणि वायनाड या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी सात वाजल्या पासून मतदानाला सुरुवात झाली आहे मतदानाची वेळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमरुकार